पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांबाबत आज प्ण्यात जावडेकर यांच्या उपस्थितीत तीन बैठका पार पडल्या त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते त्यांनी शहर आणि जिल्हयातील परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली लोकप्रतिनिधी आणि दैनिकांच्या संपादकांसोबतही त्यांनी बैठक घेतली याप्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले की देशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात आहे ही चिंतेची बाब आहे पुण्यातील रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापन शासकीय खासगी आणि जम्बो हॉस्पिटलचे प्रभावी व्यवस्थापन याबरोबरच जनजागृतीवर भर द्यावा कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे संदेशपर व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करावेत जेणेकरून लोकांमधील भीती कमी होईल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असून नागरिकांनी समाजात वावरताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे असंही जावडेकर यांनी सांगितलं

मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा असं त्यांनी सुचवलं लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी बेड अडविला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ स्जितक्मार सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पृण्यातील आजवरचे बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू दर तपासण्यांची संख्या प्लाझ्मा थेरपी तसेच कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत माहिती दिली पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली प्ण्याचे निवृत्त विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांची सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली आहे संक्रमित क्षेत्र वाढल्याने पुणे पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी आज केली पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार अशी अफवा पसरल्यानं व्यापारी उद्योजकांची धांदल उडाली असं डुबल यांनी एका पत्रकात म्हटले आहे

पुणे शहरात रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून आता एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी रस्त्यावरून थुंकणारांचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे निदर्शनास आलं आहे या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका क्षेत्रीय कार्यालयामार्फत रस्त्यावर थुंकणे घाण करणे अस्वच्छता करणे या कारणासाठी दंडात्मक कारवाई केली जाते

प्ण्यातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज सकाळी आग लागली यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही जिल्हा बंदी आणि प्रवासावरील इ पाससारखी अन्य बंधनं उठल्यानंतर आज पहिल्याच आठवडा अखेरीला पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येनं फिरण्यासाठी बाहेर पडलेले दिसून आलं

शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक कॅप्टन डॉ

चितळे यांनी व्यक्त केलं शिक्षक दिनानिमित्त यशस्वी संस्थेच्यावतीनं आयोजित कौशल्य विकासात शिक्षकांची भूमिका या विषयावरील ते वेबिनारमध्ये बोलत होते पुणे आणि परिसरात आज चांगला उष्मा जाणवत होता मात्र साडेपाच वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली उद्याही असंच हवामान राहण्याची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत